केंद्रातल्या मोदी सरकारनं क्लिखा नोटा बंदीनं सामांन्य नागरिकांना रस्त्यावर आणण्याचं काम क्लि अशी टीका राष्ट्रवादी काँप्रस्ति विध्यक्ष शरद पवार यांनी क्ली आह क्लीकाल रात्री रायगड लोकसभा मतदार संघातलक्किँग्रस्त राष्ट्रवादी काँग्रस्त आघाडीच उमिखार सुनील तटकरक् यांच्या प्रचारासाठी अलिबाग इथं आयोजित सभा बोलत होता अच्छाईन च्या नावाखाली जनत्ती दाखविलेटीस्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यात सरकार सपशन्नीअपयशी ठरल्याची टीका पवार यांनी कल्ली

मेक्रिल भाजपा शिवसत्त्वी महायुतीच उमिद्वार भाजपा प्रदर्शाध्यक्ष रावसाहह्य दानवव्यांच्या प्रचारार्थ जालन्यात आयोजित सभा बोलत होत काश्मीर हा भारताचं अविभाज्य अंग असून त्याला कूणीही वक्रि करू शकत नाही

मुंबादक्षी आणि भायखळा विधानसभा क्षद्यात ही कारवाई करण्यात आली